गेले काही दिवस पावसानं ओढ दिल्यामुळे पाण्याचं नियोजन करण्यासाठी महापौरांतर्फे आज आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पाटबंधारे विभागाचे तसंच महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

धरणक्षेत्रात कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे तसंच हवामान विभागानं ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे या सर्व बाबींचा विचार करून पाणी कपात लाग्र न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही व्यापाऱ्यांसाठी सम आणि विषम तारखेचे बंधन काढण्यात आले आहे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले

सम आणि विषम तारखेम्ळे द्कानात मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती ही अट काढ्रन टाकावी अशी मागणी व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली होती पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे

त्यासाठी तीन वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला असून एका एजन्सीची नियुक्ती देखील करण्यात आली आहे कोरोनाची साथ सुरू असताना महापालिकेची काही रुग्णालयंल बंद आहेत ती तातडीने सुरू करण्यात यावी या मागणीसाठी विविध संघटनांनी आज प्णे महापालिकेच्या प्रवेशदारासमोर निदर्शने करून आंदोलन केलं कोरोना प्रादुर्भावामुळं अडचणीत सापडलेल्या शालेय विद्यार्थी वाहतूक बस चालक महासंघानं राज्य शासनाकडे आर्थिक मदतीबरोबरच अन्य काही सवलतींची मागणी केली आहे

बस चालकांबरोबरच या बसमध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या अनेक महिला देखील या काळात बेरोजगारीचा सामना करत आहेत त्यामुळं त्यांच्या वेतनापोटी शासनानं अनुदान द्यावं बसचा कर माफ करावा विम्याचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी इत्यादी मागण्या या महासंघानं केल्या आहेत

राज्याच्या मुख्य सचिवांना राम यांच्या नियुक्तीबद्दलचं पत्र केंद्र सरकारकडून पाठवण्यात आलं आहे यापूर्वी श्रीकर परदेशी आणि कुणाल कुमार या दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही प्ण्यातून थेट पंतप्रधान कार्यालयात बदली झाली आहे अयोध्येत उद्या होणाऱ्या राममंदिर भूमिपूजन सोहळ्याच्याच्या अनुषंगानं पुणे ग्रामीण पोलिसांनी काही प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत त्यानुसार सामाजिक संकेतस्थळांवरून प्रक्षोभक दिशाभूल करणारा र्किंवा आक्षेपार्ह असा मजकूर ध्वनि किंवा चित्रफिती प्रसृत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे हवामान पुणे आणि परिसरात काल मध्यरात्रीपासून आज दिवसभर पावसानं चांगला जोर धरला आहे पावसाच्या मध्यम सरी पडत आहेत

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत